राष्ट्रवादी काँप्रेस पक्षानं पाच जागांवर विजय मिळवला आहे तर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसनं प्रत्येकी एक जागा जिंकली आहे चार विधानसभा निवडणुकांचे निकालही स्पष्ट झाले आहेत

नव्या मुख्यमंत्र्यांची निवड आज होईल असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे ओदिशा विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी बीजू जनता दल बहुमत मिळवून सलग पाचव्यांदा सत्ता संपादन करत आहे

अरुणाचल प्रदेशात भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे भारत आंतरराष्ट्रीय मुष्टीयुध्द स्पर्धेत सहा वेळा विश्व विजेत्या मेरी कोम ने भारताच्याच निखात झरिनला हरवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला पुरुषांच्या सात वेगवेगळया प्रकारात भारतीय मृष्टीयोध्दे सुवर्णपदकासाठी आपला कस पणाला लावतील अंतिम फेरीत मेरी कोमची लढत मिझोरामच्या वनलाल दुआतीत बरोबर आज होणार आहे

माजी युवा विजेता सचीन सीवाच ने निक्राहाच्या झुंजीत कॉमन वेल्थ विजेता गौरव सोलंकीला हरवत अंतिम फेरीत धडक मारली अंतिम फेरीत त्यांचा सामना आशियाई स्पर्धा विजेता अमित पंघल यांच्याबरोबर आज होणार आहे